अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगांना दरमहा एक हजार रुपये अर्थसहाय्य देणार स्टार्टअप डिया महाराष्ट्र यात्रेमुळं राज्यात मोठया प्रमाणात उदयोजक घडू शकतील असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्राचा चॅपियन्स ऑफ द अर्थ हा पर्यावरणविषयक सर्वोच्च पुरस्कार प्रदान

उत्पादनखर्चपिक्षा किमान आधारभूत किंमत ही कितीतरी पटीनं जास्त असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं

भाजपा शिवसेना सरकार उलथवण्यासाठी कांग्रेस पक्षांनं राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून यात्रेच्या दुस या टप्प्याला उद्या जळगाव श्रून सुरुवात होत आहे असं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं ते आज मुंबईत बोलत होते

परभणी ॐ शासकीय वैद्यकीय महविद्यालय सुरू करावं या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आजपासून साखळी उपोषण सुरु करण्यात आलं तीन दिवस हे उपोषण करण्यात येणार असून जिल्ह्यातले विविध क्षेत्रात काम करणारे अनेक कलावंत आज या उपोषणात सहभागी झाले होते अशी माहिती आमच्या बातमीदारांन दिली

देशभरातल्या विविध आकाशवाणी केंद्रातल्या आधिका यांनी आज नवी दिल्लीत राजघाट ते जंतरमंतरपर्यंत शांततेत मोर्चा काढला तसंच प्रधानमंत्री कार्यालयातही मागण्यांचं निवेदन सादर केलं दरम्यान प्रसारभारताच्या मुख्य कार्यकारी आधिकाऱ्यांनी आज संध्याकाळी चार वाजता आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावलं होतं या चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आंदोलकर्त्यांनी व्यक्त केली

एका आठवड्यात मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आधासन अभियंता चौके यांनी दिलं त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं